ते यवतमाळमधल्या पांढरकवडा झें बोलत होते दहशतवादी जिथे कुठे लपले असतील तिथे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं यासाठी संरक्षणदलाला पूर्ण स्वातंत्र्य दिल असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध योजनाचं उद्घाटन आज झालं यावेळी व्यासपीठावर राज्यपाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आदि उपस्थित होते प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नांदेड जिल्ह्यातल्या किनवट मधल्या एकलव्य निवासी शाळेचं व्हिडीओ कॉन्फरसिंगब्रारे उद्वाटन झालं याच कार्यक्रमात त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत नवीन घर मिळालेल्यांना त्यांच्या घराच्या चाव्या प्रदान केल्या अजनी पुणे हमसफर एक्सप्रेस या रेल्वे गाडीलाही त्यांनी व्हिडीओ लिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवला यावेळी त्यांनी महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती कार्यक्रमाच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि धनादेशही दिले यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते विविध रस्ते बांधणी प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली यानंतर प्रधानमंत्री धुळे श्वे जाणार असून तिथे त्यांच्याहस्ते विविध प्रकल्पांचं उद्वाटन होत आहे पुलवामा हल्ल्याच्या निषधीर्थ पश्विम रस्त्विद्या नालासोपारा रस्त्विस्थिनकात संतप्त प्रवाशांनी आज सकाळपसून रत्तारोको आंदोलन क्लि

त्यामुळ आदोलकांवर आरपीएफच्या जवानांनी लाठीचार्ज कल्वा त्यानंतर नालासोपारा स्थानकात तणावाचं वातावरण निर्माण झालं

धीम्या मार्गावर मत्तिलॉक होणार असल्यानं मुलुंड तक्रिल्याण दरम्यानची उपनगरीय सद्यिदहा मिनीटं उशीरा सुरु राहिल

यामुळे या कलमाखाली कुणालाही विनाकारण अटक करण्याचे प्रकार होणार नाहीत

सर्वोच्च न्यायालयानं सर्व उच्च न्यायालयाना याबाबतची सूचना सर्व न्यायालयाना पाठवायला सांगितलं आहे शालप्रअभ्यासक्रमात स्वसंरक्षण सहभागी करण्याबाबत राज्यसरकार विचार करत असल्याचं शिक्षणमंत्री विनोद तावड आंनी सांगितलं एका ऑनलाईन याचिक्वि उत्तर दक्षिना त्यांनी ही माहिती दिली

यस्वी दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील राज्यातल्या किमान तापमानात फारसा बदल संभवत नाही